लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी आज निवडणूक आयोगाची बैठक होण्याची शक्यता आहे ही यादी नंतर तिन्ही आयुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर करतील असं निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं

तामिळनाडूच्या वेल्लोर मतदारसंघात पैसा आणि बळाचा प्रचंड वापर झाल्याच्या कारणावरुन निवडणूक रद्द झाली होती

बिगर काँग्रेसी पक्षाला केंद्रात सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज सायंकाळी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार असून त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून औपचारिक रीत्या निवड जाहीर होईल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्व सहकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली तसंच मंत्रिमंडळ सदस्यांनी मोदी यांचे आभार मानले मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहकाऱ्यांसह आपला राजीनामा कोविंद यांच्याकडे सुपूई केला राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आणि नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहु सरकार म्हणून काम पहायला सांगितलं मावळत्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल रात्री राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं याप्रसंगी उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू लोकसभा सभापती सुमित्रा महाजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं शानदार विजय मिळवल्यानंतर पक्षाचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी तसंच मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली प्रधानमंत्र्यांनी आडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले हा विजय आडवाणी आणि जोशी यांच्यास रख्या ज्येष्ठ आणि महान नेत्यांमुळेच शक्य झाल्याची प्रतिक्रीया या भेटीनंतर मोदी यांनी ट्वीटरवरून दिली या नेत्यांनी पक्ष तयार करण्यासाठी आणि जनतेसमोर एक नवी विचारधारा लोकांसमोर ठेवण्यासाठी अनेक दशकं काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे कर्नाटकात काँग्रिसचे ज्येष्ठ नेते एव

पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राज्याच्या काँग्रेस प्रचार अभियान समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की निकालाचा सर्वच काँग्रेस नेत्यांना धक्का बसला असून कर्नाटकातील निकाल त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही

या बैठकीत लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होईल असं सूत्रांनी सांगितलं

राष्ट्रपर्तीकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली

यात पाच भाजपाच्या एक शिवसेनेची एक राष्ट्रवादी काँग्रेसची तर एक महिला खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिब्यानं निवडून आलेली आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर जगातील विविध नेत्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे मोदी हे उत्तम व्यक्ती आणि नेते आहेत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे

ब्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी मोदींच्या दुसऱ्या कार्यकालात ब्रिटन आणि भारत य़ांच्यातील संबंध आणखी मजबूत होतील असं म्हटलं आहे रशियाचे प्रधानमंत्री व्लादिमीर पुतीन यांनी दोन्ही देशांमधील जनतेमध्ये मैत्रीपूर्ण भावना आणखी वाढेल अशा शब्दांत मोदींना शुभेच्छा दिल्या असून त्यांच अभिनंदन केलं आहे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष श्रीसेना यांनी दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील असं म्हटलं आहे बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी मोदींचं अभिनंदन केलं आहे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी ट्वीटरवरून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत पाकिस्तानचे प्रधानमंत्री ञिन खान यांनी दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसंच प्रगतीसाठी मोदी यांच्या सहकार्यानं काम करण्याची उच्छा व्यक्त केली आहे अबुधाबीचे राजे शेख महम्मद बिन झायेद अल नहेन कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन बुदाँ उ्राणचे राष्ट्राध्यक्ष सुहेन रुहानी यांनीही नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलं आहे केंद्र सरकारनं जमात उल मुजाहीद्दीन बांग्लादेश या संघटनेवर तातडीनं बंदी घातली असून त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे जमात उल मुजाहीद्दीन बांग्लादेश आणि या संघटनेशी संबंधित जमात उल मुजाहीद्दीन जीया किंवा जमात उल मुजाहीद्दीन हिंदुस्थान यांसारख्या संघटना दहशतवादाला खतपाणी घालत आहेत भारतात दहशतवादी कारवायासाठी या संघटनांकडून तरुणांची भरती करण्यात येत असल्याच सरकारनं अधिसूचनेत म्हटलं आहे

ब्रेक्झीट कराराबाबत आपण सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आलं नाही त्याबदद्ल आपल्याला खेद असल्याची भावना त्यांनी लंडनच्या डाऊनिंग स्ट्रीट क्रिं व्यक्त केली देशाचा भावी प्रधानमंत्री निवडण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याचेच संकेत थेरेसा मे यांनी राजीनाम्याची घोषणा करून दिले दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना हाती धेतल्या असल्याचं काल महाराष्ट्र राज्यसरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलं पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करावी अशी मागणी करणाऱ्या एक जनहित याचिकेची सुनावणी दरम्यान राज्यसरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे या याचिकेवरची पुढली सुनावणी पुढच्या आठवङ्यात होणार आहे

राजस्थानात पोखरण क्वे ही चाचणी करण्यात आली या बॉम्बनं निर्धारित लक्ष्य अचूक भेदल्याचं संरक्षण मंत्रालयानं काल नवी दिल्लीत सांगितलं या बॉम्ब चाचणीत सर्व उद्दीष्ट यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं हा बॉम्ब सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांसह वापरात आणण्यास सक्षम असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं